सौम्यलक्षणं सौम्यलक्षणंअसल्यानंघरामध्येचविलगीकरणातअसलेल्यारुग्णांनारुग्णालयातनेमकंकधीहलवावंजेणेकरून त्यांनावेळीचयोग्यतेउपचारमिळूनत्यांचेप्राणवाचूशकतील यासाठीएकस्वतंत्रनियंत्रणकक्षनिर्माणकरावाज्येष्ठआणिनिवृतडॉक्टरांकडेअशारुग्णांच्यासंपर्काचीजबाबदारी द्यावी अशासूचनामुख्यमंत्रीउद्धवठाकरेयांनीदिल्याआहेत

राज्यातउत्पादितहोणाराआणिइतरराज्यातूनमिळणाराऑक्सिजनसर्वजिल्ह्यां नासुरळीतआणिआवश्यकतेनुसारमिळावा यासाठीअन्नआणिऔषधप्रशासनानं दररोजकोणत्याजिल्ह्यातकितीऑक्सिजनपुरवावायाबाबतचंविवरणपत्रतयारकरूनतेराज्यातल्याऑक्सिजनउ त्पादकांनादिलंआहे

याशिबिरालादात्यांनीउपस्थितराहूनरक्तदानकरावे असेआवाहनसंघाचे कार्याध्यक्षविजयसांगळेयांनी केलेआहे

बाबासाहेबआंबेडकरस्मारकसमितीचेअध्यक्षआर्यनागार्जुनभंतेसुरईससाईयांच्याहस्तेकरण्यातआले

याचप्लांटमधूनदोन्हीयुनिटसाठीस्वयंचलितकन्व्हेअरबेल्टच्यामाध्यमातूनकोळसापुरवठाकेलाजातअसतांना याकोलहँडलिंगप्लांटच्याक्रशरहाऊसमध्येभीषणआगलागली याआगीमध्येप्लांटचेमोठेन्कसानझालेअसूनकन्व्हेअरबेल्टचामोठाहिस्सायातपूर्णपणेजळालाआहे

मंडळाच्यातरुणांकडूनस्वतःऑक्सिजनप्लांटमध्येजाऊनऑक्सिजनभरूनऑक्सिजन सॅनिटाईजर मास्कमोफतघरोघरीपोहोचविलाजातआहेत रक्तदान राज्यातकोरोनाचाविषाणूचावाढताप्राद्र्भावआणिलसीकरणामुळेअविष्यातरक्ताचात्टवडानिर्माणहोण्याचीश क्यता गेल्यामहिन्यातवर्तवण्यातआल्यानंतर सरकारकडूननागरिकांनारक्तदानकरण्याचंआवाहनकरण्यातआलंहोतं

विश्वजीतकदमयांच्याहस्तेसत्कारकरण्यातआला

सामान्यनागरिकांच्यासार्वजनिकसौख्याचीमाहितीदेणहीयावर्षीचीवृतपत्रस्वातंत्र्यदिनाचीसंकल्पनाआहे सर्वराष्ट्रांनीस्वतंत्र निष्पक्षमाध्यमांनासमर्थनदेण्याचाप्रयत्नकरावा असंसंयक्तराष्ट्रांचे महासचिवअंतोनियोग्टेरसयांनीम्हटलंआहे

नागपूरशहरातदुपारपासूनढगाळवातावरणहोतंतरसंध्याकाळच्यासुमारासहलकापाऊसझाला कालरात्रीदेखीलसोसाट्याचावारासुटल्यानेकाहीवेळासाठीवीजपुरवठाखंडितझालाहोता